उत्तरप्रदेशमधे समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी आजमगड मतदारसंघातून निवडणूक लढवायचा निर्णय घेतला आहे पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि रामपूर विधानसभेचे आमदार मोहम्मद आझमखान यांना रामपूरमधून उमेदवारी दिली आहे

बिहारमधे राष्ट्रीय जनता दलाने भागलपूर श्रून शैलेशकुमार यांना तर बांका श्रून नारायण यादव यांच्या नावाची घोषणा केली आहे काँप्रेसपक्ष किशनगंज कटिहार आणि पुर्णियामधून निवडणूक लढवणार आहेत भाजपानं शत्रूघ्नसिन्हा यांच्या जागी पटना साहिबमधून रविशंकरप्रसाद यांना उमेदवारी दिली आहे केंद्रीय मंत्री राधामोहन सिंग पूर्व चंपारण्यामधून निवडणूक लढवणार आहेत भारतीय कम्यूनिस्ट पार्टीनं जवाहरलाल नेहरु विद्यापिठाचे आणि विद्यार्थी संघटनेचे माजी अध्यक्ष असलेल्या कन्हैय्या कुमार याला बेगुसरायमधून उमेदवारी दिली आहे धर्मनिरपेक्ष जनता दलाचे नेते आणि माजी प्रधानमंत्री एच डी देवगौडा हे कर्नाटकमधल्या तुंमकरमधून निवडणूक लढवणार आहेत लोकसभा निवडणुकीसाठीच्या पहिल्ल्या टप्प्यात उमेदवारी अर्ज भरण्याची उद्या शेवटची तारीख आहे

दरम्यान केरळ काँप्रेसनं पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांना वायनद आणि उत्तरप्रदेशातल्या अमेठीमधून निवडणूक लढवण्यास सांगितलं आहे याबाबत राहुल गांधी यांनी अद्याप निर्णय घेतला नसल्याचं काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुर्जेवाला यांनी सांगितलं लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मणिपूरमधल्या राजकीय हालचालींना वेग आला आहे भारतीय जनता पार्टीप्रणित राज्यसरकारच्या युतीनं तसंच विरोधी पक्षांनी तिथल्या दोन जागांसाठीचे उमेदवार घोषित केले आहेत

आंतर मणिपूर लोकसभा मतदारसंघात डॉ

के रंजन सिंग तर बाह्य मणिपूर लोकसभा मतदार संघात बेंजामिन मोट हे भाजपाचे उमेदवार आहेत तर राज्याचे माजी मुख्य सचिव ओ नवाकिशोर सिंग आणि के जेम्स हे अनुक्रमे आंतर आणि बाह्य मणिपूर मतदारसंघातले भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार आहेत आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसनं आणखी दहा उमेदवारांची यादी आज जाहीर केली त्यात महाराष्ट्रातल्या चार जागांचा समावेश आहे अकोल्यातून हिदायत पटेल रामटेक किशोर गजभिये हिंगोली सुभाष वानखेडे तर चंद्रपूरमधून सुरेश धानोरकर यांना उमेदवारी मिळाली आहे याशिवाय बिहारमधून तीन तर तामिळनाडू कर्नाटक आणि जम्मू कश्मीरमधून प्रत्येकी एक उमेदवार काँग्रेसनं जाहीर केला आहे माजी केंद्रीय मंत्री तारीख अन्वर यांना बिहारमधल्या कटिहार लोकसभा मतदार संघातून तर माजी केंद्रीय मंत्री पी विदंबरम यांचा मुलगा कार्ती चिदंबरम यांना तामिळनाडूतल्या शिवगंगा लोकसभा मतदार संघातून उमेदवारी मिळाली आहे

अरुणाचल प्रदेशमधे निवडणूक प्रचारानं वेग घेतला आहे उमेदवारी अर्ज भरण्याच्या उद्याच्या शेवटच्या दिवशी सर्वाधिक उमेदवार आपले अर्ज दाखल करतील

निवडणुका निर्भय आणि निष्पक्ष वातावरणात व्हावा यासाठी राज्यात कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे बीजू जनता दलाचे नेते आणि ओदिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी नयागड श्रिन आज निवडणूक प्रचाराला सुरुवात केली या निवडणुकीत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळणार नाही आणि सत्ता स्थापनेत आपला पक्ष महत्त्वाची भूमिका बजावेल असं पटनायक म्हणाले बीजू जनता दलानं राज्यातल्या महिला उमेदवारांना तेहतीस टक्के जागा दिल्या असल्याचं त्यांनी सांगितलं आसाममधे लोकसभा निवडणुकीसाठीच्या प्रचारात विविध राजकीय पक्ष मतदारांचं लक्ष वेधून घेत आहेत दिफू ििं भाजपा महासचिव राम माधव यांनी विविध नेत्यांसोबत आज प्रचारसभा घेतली मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल आणि प्रदेश अध्यक्ष रंजीत कुमार दास यांनी बारपेटा ॐ कार्यकर्त्यांबरोबर संवाद साधला काँप्रेस अध्यक्ष रिपुन बोरा आणि माजी मंत्री रोकिबुल हुसैन यांनीही आज प्रचारसभा घेतल्या आसामगणपरिषद आणि एआययुडीएफ यांनीही बैठका घेतल्या राज्यातल्या चौदा लोकसभा मतदारसंघामधे तीन टप्प्यांमधे मतदान होणार आहे पाकिस्तानमधल्या सिंध प्रांतात होळीच्या दिवशी दोन हिंदू मुलींचं अपहरण झाल्याच्या घटनेविषयी वृत्तांत सादर करावा असे निर्देश परराष्ट्र व्यवहारमंत्री सुषमा स्वराज यांनी पाकिस्तानातल्या भारतीय उच्चायुक्तांना दिले आहेत

या घटनेच्या नि षेधार्थ पाकिस्तानातल्या हिंदू समुदायानं मोठ्या प्रमाणावर निदर्शनं करुन गुन्हेगारांना कडक शासन करावं अशी मागणी केली आणि धार्मिक अपल्पसंख्याकांच्या हक्कांचं संरक्षण करण्याच्या प्रधानमंत्री िोन खान यांनी दिलेल्या आश्वासनाची आठवण करुन दिली पाकिस्तानचे माहिती आणि प्रसारणमंत्री फवाद चौधरी यांनी हा त्यांच्या देशाचा अंतर्गत मामला असल्याच एका ट्विटसंदेशात म्हटलं आहे

योग्य आणि संपूर्ण उपचार हीच क्षयरोगाविरुद्धच्या लढाईतली गुरुकिल्ली आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज म्हणाले

सामन्याच्या सुरुवातीला कोलकाता संघाच्या दिनेश कार्तिक यानं नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता

मुंबईत मुंबई डियन्स आणि दिल्ली कॅपिटल संघादरम्यान दुसरा सामना सुरु झाला असून मुंबईचा संघ प्रथम क्षेत्ररक्षणासाठी मैदानात उतरला आहे मलेशियात पीह क्षे सुरू असलेल्या सुल्तान अझलन शाह चषक हॉकी स्पर्धेत आज दुसऱ्या फेरीत भारताचा दक्षिण कोरियाशी झालेला सामना एक गोलासह बरोबरीनं सुटला खराब हवामानामुळे हा सामना तात्पुरता स्थगित केला होता

या सामन्यात वरुण कुमार आणि सिमरनजीत सिंग यांनी गोल केले होते मंगळवारी भारताचा सामना मलेशियाबरोबर बुधवारी कॅनडाबरोबर तर शुक्रवारी पोलंडबरोबर होणार आहे